मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप केला असून त्यांची चौकशी करण्याची मागणी उच्च न्यायालयाकडे केली आहे यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीवेळी मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायाधीश जी एस कुलकर्णी यांच्या पीठानं परमबीर सिंग यांचे आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचं सांगून चौकशीचे आदेश दिले आहेत

ग्रहमंत्र्यांनी आज जगदलपूर इथं शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल असा इशारा त्यांनी दिला

झारखंडमधल्या रस्ते विकास कामांचं भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते झाडं लावण्याच्या कामाचं ई टॅगिंग करावं तसंच नोंदी ठेवण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले रस्त्यांच्या तसंच उड्डाणपूलांच्या कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही दर्जा चांगला नसेल तर संबंधित कंत्राटदाराला परत काम मिळणार नाही असा इशाराही गडकरी यांनी दिला

याशिवाय डॉ

याठिकाणी अवैध वाळू उपसा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली यावेळी पोलिसांनी दोन पोकनेल जेसीबी मशिनसह सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

विजयकुमार फड यांनी केलं आहे नागरिकांनी व्यक्तिगत भक्तीपेक्षा सामाजिक तसंच राष्ट्रीय भक्तीस प्राधान्य देऊन गर्दी टाळावी असं फड यांनी म्हटलं आहे

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली यामुळे पेठ सांगली मिरज या राष्टीय मार्गाच्या कामास गती येणार आहे सांगली जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनी अलिकडेच गडकरी यांची भेट घेऊन या मार्गासाठी निधी देण्याची मागणी केली होती

साथरोग प्रतिबंध अधिनियमाअंतर्गत या चौघांवर ग्रन्हा नोंदवण्यात आला आहे